कमी दर कमी चुकवेगिरी फक्त एक दर आणि नगण्य हस्तक्षेप हे जीएसटीचं यश असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्टिटरवर सांगितलं उच्च न्यायालयांच्या चार न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर करण्यासाठीची अधिसूचना विधी मंत्रालयानं जारी केली आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियमनं न्यायमूर्ती हेमंत गुप्ता अजय रस्तोगी एम

शहा आणि आर सुभाष रेङ्डी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर नियुक्त करण्याची शिफारस केली होती

गुप्ता हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्या रस्तोगी त्रिपुरा उच्च न्यायालयाच् न्या शहा पाटणा उच्च न्यायालयाचे तर न्या रेङ्डी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत

ब्रिटनसाठी दोन महायुध्दात लढलेल्या भारतीय जवानाना सहाय्य पुरवणा या योजनांची माहिती ब्रिटन सरकारनं दिली आहे या महायुध्दांच्या काळात ब्रिटिश सशस्त्र दलांना मिळणार निवृत्तीवेतन आणि अन्य लाभ या जवानांना अद्याप मिळालेले नाहीत भारतीय जवान तसंच राष्ट्रकुल देशांच्या जवानांवर झालेला हा अन्याय दूर करण्याची सरकारची डेछा असल्याचं ब्रिटनच्या आंतराष्ट्रीय विकास सचिव पेनी मोरडॉन्ट यांनी म्हटलं आहे

जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात काल रात्री भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांचे भाऊ अजित परिहार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली हल्लेखोरांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरु असून पोलिसांनी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांच्या सल्लागाराशी संवाद साधून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला भाजपा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँप्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं या घटनेचा निषेध केला आहे कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे